मतदानाचा उत्साह शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच जास्त जाणवला गेल्या दोन दिवसांच्या पावसासामुळे मतदानाचा टक्का घसरेल असा अंदाज होता मात्र आज पावसानं विश्रांती घेतली असुनही पुणेकर शहरी मतदार मतदानासाठी फारसे इच्छ्क दिसले नाहीत प्रणे शहरातल्या मतदाना विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पावसानं उघडीप दिल्यानं पूण्यात मतदानासाठी उत्साह दिसून आला यंदाच्या विधानसभा निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे कसबा पेठ मतदारसंघात मतदानासाठी क्यूआर कोडचा वापर करण्यात आला त्यामूळे मतदारांची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट निवडणूक आयोगाकडे नोंद झाली तसंच यामुळे मतदान वेगाने झाल्याचा अनुभव मतदारांना आला मॉडेल कॉलनीतील विद्याभवन शाळेत पावसामुळे वीज गेल्यानं मेणबत्त्या लाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांत गोंधळ झाला त्यामुळे मतदारांना पायपीट करावी लागली पुण्यातील पूर्यस्त टांगावाला कॉलनीतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला कोणत्याही राजकीय नेत्याने पूरानंतर या नागरिकांची दखल घेतली नसल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांना सामाजिक वनीकरण विभागातर्फे रोप भेट देण्यात आलं

यानंतर ऐकुया पिंपरी चिंचवड शहरातल्या मतदानाविषयी अधिक वृत्तांत पावसाच्या धास्तीने सकाळच्या सत्रात पाठ फिरवलेल्या पिंपरी चिंचवडआणि भोसरी इथल्या मतदारांनी नंतरच्या टप्प्यात मात्र भरभरून मतदान केलं सकाळच्या सत्रात काही ठिकाणी एक टक्क्याह्न कमी मतदान झालं होतं मात्र नंतर पाऊस येणार नाही याची शाश्वती झाल्यानंतर एरवी दृपारी कमी होणारे मतदान यंदा मात्र दृपारी झपाट्याने वाढल्याच दिसलं मावळ मतदार संघाच्या परिसरातील तळेगाव ते लोणावळा या अधिक पर्जन्यमान असलेल्या पट्टयातही दुपारनंतर कडक ऊन पडल्याने मतदान केंद्राबाहेरच्या रस्त्यापर्यंत रांगा लागल्या होत्या जास्तीत जास्त मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनीही संध्याकाळी लगबग सुरू केली होती यंदा सर्वच मतदान केंद्र ही तळमजल्यावर होती त्याचप्रमाण रॅम्पचीही सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना सुरळीत मतदान करता आलं आकाशवाणी बातम्यांसाठी पिंपरी चिंचवडहून संतोष गोगले पुणे जिल्ह्यातल्या मतदानाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पूणे जिल्ह्यातील भोर पुरंदर बारामती आणि इंदापूर यासारख्या ग्रामीण भागात आज चांगलं मतदान झालं सकालपासूनच मतदारांनी मतदानकेंद्रांवर मोठी गर्दी केली होती

इंदापूर परिसरात सकाळी पाउस असल्याने पहिल्या दोन तासात मतदारांचा प्रतिसाद कमी होता पण दूपारनंतर मात्र सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या बारामतीतही मतदारांमध्ये उत्साह दिसत होता तर पुरंदरमध्ये मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले होते

प्रण्याच्या ग्रामीण भागात लोकशाहीचा हा उत्सव उत्साहानं साजरा करण्यात आला मतदारांच्या उत्साहाला प्रशासकीय यंत्रणेनंही प्रोत्साहन दिलं बारामती मतदारसंघाच्या कांबळेश्वर मतदान केंद्रांवर पावसामुळे चिखल झाला होता त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी अनके ट्रॉली एकापुढे एक जोडून त्याचा पूल तयार करण्यात आला होता पुणे शहरात काही केंद्रांवर थोडी गडबड झाल्याचं चित्र होतं छावणी मतदारसंघात सकाळी काही तांत्रिक बिघाडामुळे सात ठिकाणी व्ही व्ही पॅट बदलले गेले तर कोथरूडमध्ये राजा शिवराय प्रतिष्ठान शाळेत ई व्ही एम

राजीव गांधी इ लर्निंग शाळेत एका महिलेच्या नावावर दूसऱ्यानेच मतदान केल्याचं समोर आल्यानंतर तिथे काही वेळ गोंधळ झाला

उद्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे नमस्कार